हर्षवर्धन यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते देशभऱात अशी सुमारे सतरा हजार केंद्रं स्थापन केली असल्याची माहिती त्यांनी दिली तेलंगणा आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल ओडिशा आणि दिल्ली या पाच राज्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्यानं या राज्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दृष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषि महसूल ग्रामविकास महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशीलपणे काम करावं असं आवाहन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे

शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि उपाययोजनांचा फायदा पोहचावा म्हणून खरिप हंगामात आवश्यक बी बियाणं खतं तसंच पिक कर्ज आणि अनुदान वेळेत दिलं जावं असंही त्यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल एपचं यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी उद्घाटन केलं माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पाचवी पुण्यतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज गोपीनाथ गड इथं जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंग ठाकूर खासदार डॉ सुजय विखे खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते राष्टीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सरकारनं कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे पुढची पाच वर्ष डोवाल या पदावर कार्यरत राहणार आहेत गेल्या पाच वर्षात अजित डोवाल यांनी भारताच्या सुरक्षा धोरणात आणि निर्णयात महत्वाची भूमिका बजावली आहे बलात्काराचे गुन्हे दाखल असलेल्या दोषींना जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा देणाऱ्या भारतीय दंड संहितेच्या सुधारित कलमाच्या घटनात्मक वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे

न्यायमूर्ती बी

धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं आज ती फेटाळली

ही शिक्षा कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्याचा निर्वाळा खंडपीठानं आज दिला केंद्र सरकारनं प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेची व्याप्ती वाढवल्यानंतर आता देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या योजेनचा लाभ मिळणार आहे

शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये टप्प्याटप्प्यानं देणाऱ्या या योजनेचा लाभ यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळत होता

यासाठी प्रशासकीय पातळीवरून शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातले प्रगत शेतकरी आणि राहुरी कारखान्याचे माजी व्यवस्थापकीय संचालक माणिकराव जगधने यांचं काल श्रीरामपूर इथं निधन झालं

आज सकाळी श्रीरामपूर तालुक्यात उक्कलगाव या त्यांच्या मूळ गावी जगधने यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले पूण्यामध्ये तलवारी आणि छऱ्याच्या बंदुका घेऊन मिरवणूक काढल्याच्या आरोपावरून विश्वव हिंदू परिषदेच्या सुमारे अडीचशे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत पिपरी चिंचवड भागातील निगडीमध्ये काल परवानगी नसताना ही मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जम्मू कश्मीरमधे शोपियां जिल्ह्यातल्या मोलू चित्रगाम परिसरात आज पहाटे सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले त्यांचे मृतदेह मिळालं असून ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचं सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं

देशात उष्णतेची तीव्रता असताना काल नाशिक जिल्ह्यात मनमाड आणि लासलगाव इथं मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली या दोन्ही ठिकाणी सुमारे एक तास पाऊस झाला जळगाव धुळे आणि सातारा जिल्ह्यात काल काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाउस झाला जळगाव जिल्ह्यातल्या यावल इथं झालेल्या गारपीटीमुळं केळीच्या पिकांचं नुकसान झालं आहे घरांवरचे पत्रेही उडाल्यामुळं एक मुलगा जखमी झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला येत्या काही दिवसात मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे